यावेळी त्यांनी दिवंगत माजी मुख्यमंत्री एम जी आर आणि जयललिता यांनी तामिळनाडूला गरिबीतून मुक्त केलं असल्याचं सांगितलं तामिळनाडूमध्ये मोदीला हरवण्यासाठी पुन्हा एकदा डी एम के आणि काँग्रेस हे पारंपरिक शत्रू एकत्र आले असल्याचं ते म्हणाले माजी अर्थमंत्री पी चिदंबरम आणि त्यांचा मुलगा यांनी भ्रष्टाचार करून देशाला लुटलं असल्याचा आरोपही पंतप्रधान मोदी यांनी केला मात्र तुमचा चौकीदार कोणालाही या देशाची लूट करू देणार नसल्याचं ते यावेळी म्हणाले भाजप विरोधात एकत्र आलेल्या सर्वच विरोधी पक्षांच्या नेत्यांना पंतप्रधान होण्याची महत्वकांक्षा असल्याचं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले

दोन दिवसांपूर्वी निवडणूक आयोगानं आयोगाच्या प्रमाणपत्राशिवाय नमो टीव्हीवर कोणताही कार्यक्रम प्रसारित करू नये असं निवडणूक आयोगानं बजावल्यावर दिल्ली निवडणूक विभागानं हे निर्देश दिले आहेत

तसंच या सरकारची कामगिरी देखील अतिशय खराब राहिली असल्याचही ते म्हणाले ते पी टी आयला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते देशद्रोह कायद्याचा या सरकारनं द्रुपयोग केला असल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला आहे

यानिमित्त हतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमात नायड्र एक नाणे आणि एक टपाल तिकीटाचं अनावरण करणार आहेत

या गोळीबारामध्ये शेकडो निष्पाप स्री प्रुष आणि मुलांना जीव गमवावा लागला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली आहे तसंच काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी देखील या हत्याकांडातल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली आहे

साक्षी थायलंडची टिंटाब्थाई प्रीडाकामोनला पाच श्न्य अशा फरकानं हरवत अंतिम फेरीत पोहचली आहे